मात्र राजपत्रित अधिकारी या संपात सहभागी नाहीत मुंबईत मंत्रालयाबाहेर कर्मचा यांनी आंदोलन केलं

सातारा जिल्ह्यातल्या राज्य कर्मचारी संघटनातले सर्व कर्मचारी संपात सहभागी झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयसमोर सरकार विरोधात आज घोषणा बाजी करण्यात आली

जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय पंचायत समिती तहसिल कार्यालय बांधकाम विभाग अशा विविध कार्यालयातले कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत प्ण्यातील राज्य कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी तसच मुख्याध्यापक महासंघ आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचारी जिल्हा परिषद महासंघ वर्ग तीन आणि चार मधील कर्मचारी देखील या संपामध्ये सहभागी झालेत पुण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं रक्ती काढण्यात आली

जालन्यातही ठिय्या आंदोलन करण्यात आलं नंदुरबार जिल्ह्यातले राजपत्रित अधिकारी वगळता महसूल विभागातले कर्मचारी आणि माध्यमिक शिक्षक यांच्या विविध संघटना संपात उतरले आहेत हिंगोली जिल्ह्यातल्या जिल्हापरिषद आणिअन्य कार्यलयातील कर्मचारी संघटना संपत सहभागी झाल्यापासून जिल्हा परिषदेत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा घेतल्या जात आहेत बीड जिल्ह्यात शाळा महाविद्यालयातले शिक्षक कर्मचारी संपावर असल्यामुळे शाळा महाविद्यालय बंद आहेत तहसील आणि गटविकास कार्यालयातही शुकशुकाट होता सांगली जिल्ह्यातले सरकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणात संपात सहभागी झाले असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता औरंगाबाद नाशिक जालना इथंही कर्मचा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन केली राज्यसभेच्या अध्यक्षांची निवड बिनविरोध व्हावी असं आवाहन अध्यक्ष एम व्यंकय्या नायड् यांनी केलं आहे येत्या गुरुवारी उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार असून उद्या दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील काँप्रेस पक्षाकडून राज्यसभेवर निवडणून आलेले पी

कुरियन गेल्या जून महिन्यात निवृत्त झाल्यापासून उपाध्यक्षपद रिक्त आहे

भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं अद्याप उमेदवाराबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही

मात्र कारखानदार शेतकऱ्यांचे पर्सीदेण्यास टाळाटाळ करत असून त्यामुळे विरोधी पक्षासह आता सत्ताधारी पक्षांनीही हा विषय अजेंड्यावर घेतला आहे येत्या पंधरा ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांची थकीत रक्कम कारखानदारांनी अदा केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा शिवसेनेनं इशारा दिला आहे तर या संदर्भात आता शेतकरी संघटना ही आक्रमक होणार असून त्यासाठी जिल्ह्यातील थकीत रक्कमा असणाऱ्या कारखानदारावर आरआरसी रिव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट या कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी संधटनानी लावून धरली आहे अशी माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे अलिबाग जिल्ह्यातल्या पोलादप्रजवळ आंबेनळी घाटात झालेल्या बस अपघातातून वाचलेले एकमेव प्रवासी प्रकाश सावंत यांच्यासह या अपघाताची सखोल चौकशी कऱण्यात येणार असल्याची माहिती रायगडचे जिल्हा पोलीस प्रमुख अनिल पारस्कर यांनी दिली या प्रकरणी पोलादपूर ठाण्याचे पोलीस निरिक्षक पवार यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे